सुरक्षा दलांनी या भागाला घेराव घालून शोध मोहीम हाती घेतली होती त्यावेळी सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हे चार दहशतवादी मारले गेले मारले गेलेले दहशतवादी कोणत्या संघटनेचे आहेत त्यांची नावं काय आहेत याची माहिती मिळवली जात असल्याचं सुरक्षा स्त्रांनी म्हटलं आहे

अर्थतज्ज्ञ आणि इतर तज्ज्ञांशी अर्थव्यवस्था आणि रोजगार कृषी आणि जलसंपदा निर्यात शिक्षण आणि आरोग्य या विषयांवर झालेली चर्चा फलदायी होती असं मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीला चाळीसहून अधिक अर्थतज्ञ आणि इतर क्षेत्रातल्या तज्ञांशी पंतप्रधानांनी संवाद साधला अर्थव्यवस्थेच्या विविध पैलूंबाबत तज्ज्ञांच्या सूचना आणि निरीक्षणांबाबत त्यांचं आभारही मानलं अर्थव्यवस्था रोजगार कृषी जलसंपदा निर्यात शिक्षण आणि आरोग्य या पाच प्रमुख विषयांवर तज्ञांनी आपली मतं मांडली

औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात सिल्लोड पैठण गंगापूर कन्नड परिसरातही काल रात्री आणि आज सकाळी पाऊस झाला खुलताबाद फुलंब्री रस्त्यालगतच्या नदीला पूर आल्यामूळं वाहतूकीची कोंडी झाली आहे जालना जिल्ह्यात काल दुपारनंतर पाऊस झाला अंबड भोकरदन परतूर जालना घनसावंगी तालुक्यात पाऊस झाल्याचं वृत्त आहे या पावसामुळं अनेक भागातला विद्यत पुरवठा खंडीत झाला असल्याचं वृत्त आहे

मुंबईत काल भाजप पक्ष कार्यकारणीच्या बैठकीत त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या दृष्टीनं कृती आराखडा तयार करण्याचं आवाहन केलं

अमरावती जिल्ह्यातील तीन लाख त्र्याहत्तर हजार नागरिकांना आयुष्यमान भारत कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांना प्रति वर्ष पाच लाख रुपयापर्यंत वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रीया मान्यताप्राप्त खासगी आणि शासकीय रुग्णालयांत मोफत उपलब्ध होणार आहेत अशी माहिती अमरावतीच्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

पनवेल आणि श्रीवर्धन तालुक्यात सर्वात जास्त दृषित पाण्याचं प्रमाण असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे अनुसूचित क्षेत्र पंचायत विस्तार कायदा पेसा अंतर्गत अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चार कोटी अकरा लाखाहून अधिक रुपयांचा निधी चालू आर्थिक वर्षासाठी देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहारानं कळवलं आहे आज आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस आहे जगभरातल्या खेळाडूंना लिंग वय आणि खेळातलं कौशल्य याबाबत कोणताही भेदभाव न करता त्यांच्या विविध खेळांमधल्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो